आयोगाने याबाबतचे एक पत्र सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पाठवले असून त्यांनी आपल्या उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांची छायाचित्रे वापरू नयेत अशा सूचना देण्यास सांगितलं आहे

यासंदर्भात अंगणवाडी आणि बचत गटांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देत फेरनिविदा काढण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत यासंदर्भातली कंत्राटं देताना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे दरम्यान या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाला असून यासाठी जबाबदार असणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करावी आणि या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयमार्फत करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती भवनात पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा प्रारंभ केला या मोहिमेत नेहमीप्रमाणेच शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे

औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात दोन हजार दोनशे एकवीस लसीकरण केंद्रांमध्ये बालकांना लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते यांनी दिली आहे

बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं औरंगाबाद येडशी या चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचं दरदृश्य संवाद प्रणालीद्वारे लोकार्पण केल्यानंतर ते काल बोलत होते मराठवाड्यातल्या पायाभूत सुविधा गेल्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासित केल्या असल्याचं यावेळी म्हणाले बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

ते काल मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित जाहीर सभेत बोलत होते राफेल विमान करार पुलवामा दहशतवादी हल्ला पाकिस्तानशी युद्ध यासह अनेक मुद्यांवरून ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली

पुणे पोलिसांनी गोंसाल्विस यांना गेल्या ऑक्टोबरमध्ये अटक केली होती

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

नांदेड जिल्ह्यातल्या वडेपूरी इथं आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या सभेत काल ते बोलत होते

मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि मागण्या मान्य होत नाहीत याकडे वैद्य यांनी लक्ष वेधलं

महसूल विभागानं मिन्हास यांच्या निय्क्तीबाबतचा आदेश काढला आहे या आदेशाद्वारे शासनानं गुरूद्वारा मंडळावर सतरा ऐवजी नऊ सदस्यांची नियुक्ती केली गेल्या काही वर्षांपासून मंडळावर शासन नियुक्त अध्यक्ष नेमणूक प्रक्रियेस विरोध होत आहे

आजपासून सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर हा थांबा मंजूर करण्यात आला आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून ही माहिती देण्यात आली या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे संघर्ष समिती रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्र्यांकडे पाठप्रावा करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या मालिकेत भारत दोन एकनं आघाडीवर आहे